आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

घाबरुन न जाता सगळ्यांनी लस घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे

या साठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तपासणी केली

या केंद्रावर होणाऱ्या लसीकरण प्रक्रियेची औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी माहिती दिली आपण जे काही व्हॅक्सीनेशन करणार आहोत जसं आपण अगोदर ड्राय रन केला आठ तारखेला त्या अन्षंगानं व्हेरीफिकेशन सेंटर व्हॅक्सीनेशन सेंटर आणि ऑब्सखेशन सेंटर असे तीन कक्ष असणार आहेत त्या कक्षामध्ये आपण ड्रायरन मध्ये जसं केलं

जिल्ह्यात सुमारे दहा हजार आठशे आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार आहे लसीकरणाचा हा टप्पा आपण यशस्वी पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केला आहे

लातूर विभागीय मंडळाचे उपसंचालक डॉ एकनाथ माले यांनी याबाबत अधिक माहिती दिली

लातूर जिल्ह्यात आठ केंद्रावर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असून लातूर महापालिकेनेही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था आणि विवेकानंद रुग्णालायत डोस देण्याची सर्व तयारी केली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी दिली

तर काल तीन हजार नऊ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले

मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

या ठिकाणी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करून पदं भरण्यास तसंच सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर हे रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली जिल्हा सामान्य रुग्णालय स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालयात तात्प्रत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण तसंच औषधी द्रव्यं विभाग कार्यरत करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाचं खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी स्वागत केलं आहे कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसंच शासनाला सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने काल घेतला

राज्यातल्या धरणांच्या सुरक्षेच्या धरण पुनर्स्थापना तसंच सुधारणा प्रकल्प टप्पा दोन आणि तीन मधल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली

सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या या समितीत अशोक गुलाटी प्रमोद कुमार जोशी अनिल घनवट आणि बी

मान या चार सदस्यांचा समावेश आहे मात्र या सदस्यांचा तिन्ही कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचं काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना विश्वास बसेल अशी समिती सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावी या समितीद्वारे निष्पक्षपातीपणे शेतकऱ्यांशी चर्चा करून कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यात यावा असं शेरगील यांनी नमूद केलं दरम्यान संयुक्त किसान मोर्चानं कोणत्याही समितीच्या समोर मुद्दे मांडणार नसल्याचं जाहीर केलं आहे केंद्र सरकार तीनही कृषी कायदे रद्द करेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा यांनी म्हटलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणांच्या देशवासियांना श्रभेच्छा दिल्या आहेत

या निमित्तानं राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं राज्यभरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात लेखक संवाद ग्रंथ प्रकाशन अनुवाद अनुभव कथन काव्य संमेलन परिसंवाद आणि ग्रंथ प्रदर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांचं यानिमित्तानं विशेष व्याख्यान होणार आहे विद्यापीठाच्या नाट्यग्रहात सकाळी साडे दहा वाजता आयोजित हा कार्यक्रम योग्य शारीरिक अंतर राखून होणार आहे पदवी तसंच पदव्यूत्तर अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी सुर्वणपदकं प्रदान करण्यात येणार आहेत जागतिकीकरणाच्या काळात विद्यापीठाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं कुलग्रु डॉ प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

सर्व ठिकाणी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदान होईल कोविड बाधित मतदारांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे हिंगोली जिल्ह्यात उद्या मतदानाच्या तसंच सोमवारी मतमोजणीच्या दिवशी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी दिली या दरम्यान गुंडगिरी केल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला

तर जिल्ह्यातल्या सात हजार शेतकऱ्यांना गेल्या हंगामात काढलेल्या विम्याचा लाभ मिळाला आहे

लोखंडे यांनी दिली या शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे

तर आम्ही दोन एकराचा पीकविमा भरलेला आहे तर यावर्षी पाण्यान खूप नुकसान झालं होत पीक विमा भरलेला होता पूर्णपणे पीक विमा भेटलेला आहे तरी थोडा थोडा आधार झालेला आहे

त्याच्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेऊन त्याच्यात थोड फार काहीना काही आर्थिक सहाय्य मिळालं

क्रषी अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे ही माहिती दिली

आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे

त्यामुळे मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो आभार मानतो

जिल्ह्यात कोणत्याही गावांत कोंबडी कावळे पोपट बगळे किंवा स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये मरत्क आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती द्यावी

दरम्यान परभणी जिल्ह्यात बाधित क्षेत्रात कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट सुरू करण्यात आली आहे